विदर्भासह राज्यात परतीच्या पावसाची हजेरी चालू हंगामातील पिकांना जबर फटका

महाराष्ट्र विधानसभा निवडण्कीत मतदारांचा कौल अनेकांना कोड्यात टाकणारा ठरला आहे

राज्य विधानसभा निवडण्कीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे शिवसेना प्रम्ख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज बैठक घेतली या बैठकीत पक्षाच्या याप्ढील भूमिकेवर चर्चा करण्यात आल्याचं वृत आहे

भाजपाचे अध्यक्ष अमीत शहा आणि शिवसेना प्रमुख उदधव ठाकरे यांच्यात दिवाळीनंतर सरकार स्थापनेसाठी चर्चा होण्याची शक्यता आहे

या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहेत

विधानसभेच्या एकूण तीन हजार दोनशे सदतीस उमेदवारांपैकी महिला उमेदवारांची संख्या दोनशे पस्तीस एवढी होती

भाजपने सतरा महिलांना उमेदवारी दिली होती त्यापैकी बारा महिला निवडून आल्या तर शिवसेनेनं आठ महिला उमेदवारांपैकी दोघींनी विजय मिळवला आहे काँग्रेसच्या चौदा पैकी पाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ पैकी तीन महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत याशिवाय दोन अपक्ष महिला उमेदवारही विजयी झाल्या आहेत

जे उमेदवार अंतिम लेखे सादर करणार नाहीत त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल अषी माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यानी दिली आहे

या परिषदेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अफगाणीस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांची भेट घेऊन उभयपक्षी विविध विषयांवर चर्चा केली नायडू यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ शिखर परिषदेत सहभागी झालं आहे केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी आज अहमदाबाद इथं आठशे कोटी रूपयांच्या नागरी पायाभूत सुविधांचं लोकार्पण आणि उदघाटन केलं यावेळी साडेचार हजार घरकलांचं वाटप करण्यात आलं असून हे बांधकाम पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत झाला आहे यावेळी गृहमंत्र्यांच्या हस्ते अहमदाबाद मधील सर्वात मोठ्या उड्डाणप्लाच्या उद्घाटनासह रस्ते पाणी प्रवठा योजना आणि इतर विकासात्मक कार्यक्रमांचा पायाभरणी समारंभही शहा यांच्या हस्ते पार पडला

पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्जरातमधील केवळीया इथं जाऊन या थोर नेत्याला श्रदधांजली अर्पण करतील नवी दिल्लीत गृहमंत्री अमीत शहा रन फॉर यूनिटी या स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवतील या दौडीमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी दिल्ली मेट्रोनं पहाटे चार वाजता पासून सर्व स्थानकावरून विशेष सेवा देण्याची घोषणा केली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून दिवाळीच्या दिवशी देशवासियांशी संवाद साधतील

आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व वाहिण्यांवरून तसंच संकेतस्थळांसह न्यूज ऑन एअर या मोबाईल एपवर आणि पंतप्रधान कार्यालयाच्या युट्यूब चॅनलवरही मन की बात ऐकता येईल यानंतर लगेच प्रादेशिक भाषांमधील मन की बात श्रोत्यांना ऐकता येईल

वॉशिंग्टन इथं ही यादी जाहीर झाली

कालीदास सांस्कृतिक महोत्सव निःश्ल्क असून जास्तीत जास्त संख्येने कला रसिकांनी उपस्थित राहन सांस्कृतिक कलेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन नागपूरचे विभागीय आय्क्त डॉ संजीव क्मार यांनी केले विभागीय आय्क्त कार्यालयाच्या सभाकक्षामध्ये काल कालिदास महोत्सवाच्या आयोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते कवि कालिदास यांनी अमर काव्य मेघदूतम अभिज्ञानशाकृंतलम् सारख्या अजरामर नाटकांची रचना केली आहे कालिदास महोत्सव परंपरेचा प्न्हा आविष्कार हे ब्रीदवाक्य घेऊन नवीन संकल्पनासह रसिकांच्या भेटीला येत आहे कालिदास महोत्सव नागपूर आणि रामटेकपर्यंत न राहता महाराष्ट्राची ओळख व्हावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन भव्य स्वरुपात करण्यात येत आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलावंत कालिदास महोत्सवात आपली हजेरी लावून आपला कलाविष्कार सादर करणार आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील रेल्वे स्थानकावर आज सकाळी मुंबई लखनऊ पुष्पक एक्सप्रेस इगतपूरी रेल्वे स्थानकावर आली असता गाडी दहा मिनिटे थांबून पृन्हा नाशिककडे रवाना होत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरील वळण असलेल्या ठिकाणी एक्सप्रेसचे मागून दुसरा डब्याचे चाक रुळावरुन घसरले तात्काळ गाईच्या लक्षात आल्याने त्याने त्वरित माहिती ड्रायव्हरला सांगून गाडी थांबवण्यात आली त्यामुळे मोठा अनर्थ टळला

अमरावती जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाने एस टी

यात्रा सणासूदीचा काळ सुट्ट्या आणि जास्त गर्दीचा कालावधी राज्य परिवहन मंडळाने दहा टक्के तिकीट दरवाढीला मान्यता दिली आहे

यामध्ये शिवशाही असणे आणि स्लीपर कोच गाड्यांचा समावेश आहे

इतर आगाराच्या पण गाड्या अमरावतीतून सोडण्यात येणार असून त्यांची आगाऊ ब्किंग सुद्धा सुरू आहे

नागरिकांनी आपले वाद मिटविण्याकरीता सदर लोकअदालतीचा संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरचे सचिव धनराज काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे सनासूदीच्या काळात भैसळय्क्त पदार्थांमधून नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोच् नये याकरिता अन्न आणि औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी सज्ज झाले आहेत दिवाळी निमित तयार करण्यात येणाऱ्या मिठाईसाठी लागणारा खोवा दूध आदी पदार्थांच्या तपासणीची मोहिम दसऱ्या पासूनचं या विभागाकडून हाती घेण्यात आली आहे याअंतर्गत शहरातील विविध बाजारपेठांमध्ये आणि चिल्लर विक्रेत्यांकडे असलेल्या साठ्यांची तपासणी केली जात असून यादरम्यान निकृष्ठ पदार्थ आढळल्यास विक्रेत्यांमध्ये अन्न आणि औषधी मानक कायद्यांतर्गत कारवाई केली जात आहे पॅरीस इथं सुरू असलेल्या फ्रेंच ख्ल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची जोडी चिराग शेट्टी आणि स्वस्तीकसाईराज रंकीरेड्डीनं प्रूष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारील आहे

यानंतर भारतीय जोडीचा सामना जपानच्या प्रतिस्पर्धी जोडीविरूद्ध होणार आहे पालघर जिल्ह्यातल्या डहाणु तलासरी धंदलवाडी भागांत आज सकाळी पृन्हा भुकंपाचे धक्के बसले असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे

गेल्या दीड वर्षापासून या भागांत भूकंपाचे हादरे वारंवार बसत आहेत मात्र अद्याप प्रशासनाकडून क्ठलीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे इथले नागरिक मात्र आजही भूकंपाच्या दहशती खाली कायम आहेत विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावली अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने चालू हंगामातील पिकांना फटका बसला आहे ब्लडाणा जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या संततधार पावसाम्ळे पिकाचे प्रचंड प्रमाणात न्कसान होत असून सोयाबीन ज्वारी पिकाला तर कोंब येवून सर्व पीक खराब झाले आहे आणि पाण्याचे प्रकल्प तूइंब भरले असल्याने येणाऱ्या पावसामुळे अनेक पाण्याच्या प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे यामध्ये जानगंगा प्रकल्प पेनटाकळी येळगाव पाण्याचा प्रकल्पाचा समावेश आहे नागपूरमध्येही परतीच्या पावसानं हजेरी लावली आणि थंडीचा कडाका वाढवला याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे दिवाळी सणाच्या प्रारंभावर आज द्पारी नागपूर शहर व परिसरात म्सळधार पावसानं हजेरी लावली आज सकाळपासनचं नागप्रातील वातावरण ढगाळ होतं द्पारी म्सळधार पावसाम्ळे दिवाळी सणाची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची तारांबळ उडाली स्मारे एक तास झालेल्या पावसाम्ळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक ठप्प झाली होती या पावसामुळे शेतपिकांचेही न्कसान झाले असल्याची माहिती आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मी धनंजय वानखेडे नागपूर वाशीम जिल्ह्यातही सातत्यान पाऊस स्रु असून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्नील कांबळे यांनी ऐन दिवाळीत वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसान चांगलाच जोर धरला दररोज क्ठे ना क्ठे पाऊसाची संतत धार स्रू आहे याम्ळ शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पिक निसर्गानं हिरावून घेतल अनेक ठिकाणी कापलेल सोयाबीन मातीमोल ठरल तर हजारो हेक्टर मधील सोयाबीनच्या सुड्या तशाच उभ्या आहेत त्यातील काही काळ्या पडल्या तर उभ्या ज्वारीच्या कणासाला कोंब आले आहे तर प्ढील हंगामात येणार त्रीच पीक सुद्धा या पावसान धोक्यात आल निसर्गाच्या या अवकृपेन जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाते की काय अशी भीती व्यक्त होत आहे

दिवाळी असून सुद्धा पावसामुळे अनेकांना शेतातील सोयाबीन पिके काप्ता आली नाही पावसाच्या पाण्याम्ळे सोयाबीन खराब होत असून त्याम्ळे शेतकरी हवालदिल झाला आहे आजपासून दिवाळीला सुरुवात झाली पण घरातला सोयाबीन कापूस अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे

कापूस आणि सोयाबीन या दोन पिकावर शेतकरी वर्षभराचे पेरणीचे नियोजन केलेले असते मात्र यावर्षी परतीचा पाऊस अधिक लाभल्याने शेतात कापून ठेवलेले पीक पावसामुळे सडू लागले आहे सोयाबीन या पिकावर अवलंबून असलेला शेतकरी दिवाळीत म्ला म्लींच्या कपडेलते क्ट्ंबातील विवाह प्रसंगाचे नियोजन करतो मात्र त्यांचे स्वप्न परतीच्या पावसात वाहून गेले आहे त्यामुळे पावसाने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र दिवाळी सणाची धामधूम असताना आज द्पारनंतर जिलह्यात अचानक पावसाच्या सरी बरसल्याने जनजीवन विस्कळीत झाले द्पारपर्यंत हवामान कोरडे होते परंत् पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आणि बाजारपेठा ओस पड्ट लागल्या हवामान बघता आणखी एक दोन दिवस पाऊस राहील असा अंदाज आहे त्याम्ळे पावसाळ्यात दिवाळी सण साजरा करण्याचा अनुभव नागरिक गेल्या काही वर्षात प्रथमच घेत आहेत राज्यात अनेक ठिकाणी पर्जन्य वृष्टी झाली आहे

नांदेड शहरातील काल रात्री झालेल्या पावसाम्ळे सखल भागात पाणी साचले आहे नवा मोंढा भागात एक ते दिड फ्ट पाणी साचले आहे

साचलेले पाणी काढून देण्याचे प्रयत्न शेतकरी व्यापारी महापालिकेचे कर्मचारी करीत आहेत अरबी सम्द्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात झाले असून त्याचा फटका कोकण किनार पट्टीला बसताना दिसतो आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत या वादळानं हाहाकार उडविला असून रायगड जिल्हयातही या वादळाचा परिणाम जाणवत आहे